फेरीत प्रवेश जम्मू कश्मीरबाबतच्या निर्णयानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली भारतीय उपखंडातले काही नेते विथावणीखोर वक्तव्य करुन भारताविरुद्ध हिसेला उत्तेजन देत आहेत हे शांततेच्या दृष्टीनं चांगलं नाही असं मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं या चर्चेत मोदी यांनी दहशत आणि हिंसाचार मुक वातावरण तयार करण्यावर तसंच सीमापार दहशतवादाला आळा घालण्यावर भर दिला

अर्ध्या तासाच्या या चर्वेत उभयपक्षी तसंच विभागीय मुद्यांवर चर्चा झाली या भागात शांतता कायम राखण्याच्या दृष्टीनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव कमी होणं महत्त्वाचं आहे असं मोदी यांनी ट्रम्प यांना सांगितलं जम्मू कश्मीरमधे कायदा सुव्यवस्था सुरळीत असून कालही कायदा सुव्यवस्था बिघडवणारा कोणताही प्रकार घडल्याचं वृत्त नाही जनजीवन पूर्वपदावर येत असून सार्वजनिक वाहतूक तसंच सरकारी आणि औद्योगिक संस्थांच्या कार्यालयांमधलं कामकाज सुरळीत चालू असल्याचं माहिती आणि जनसंपर्क संचालक सय्यद सेहरिश असगर यांनी सांगितलं संपूर्ण कश्मीर खो यातल्या प्राथमिक शाळा कालपासून सुरु झाल्या असून उद्या पासून माध्यमिक शाळाही सुरु केल्या जातील असंही ते म्हणाले तांत्रिक कारणामुळे बंद असलेली मोबाईल विस्नेट सेवाही लवकरच पूर्ववत सुरु होईल अशी माहिती जम्मूचे विभागीय आयुक्त संजीव वर्मा यांनी दिली चांद्रयान दोन या मोहिमेअंतर्गत आज हे यान चंद्राच्या कक्षेत सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमाराला प्रवेश करणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी ही माहिती दिली आहे या यानाला चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल खेचून घेईपर्यंत त्याचा वेग कमी करण्यासाठी त्यातलं द्रव श्वनावर चालणारं जिन प्रज्वलित केलं जाणार आहे

देशातल्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवी दिल्ली क्रें भेट घेतली आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदवहीच्या अंमलबजावणीशी संबंधित मुद्यांवर शाह यांच्याशी चर्चा केली उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना मुसळधार पावसानं राज्यात झालेल्या हानीची माहिती दिली या संदर्भात एक सविस्तर अहवाल गृहमंत्र्यांनी मागितला असून सर्वतोपरी मदत करण्याचं आबासन दिल्याची माहिती रावत यांनी ट्वीट करून दिली नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी देखील शाह यांची भेट घेतली अफगाणिस्तानमधे शांतता आणि स्थानिर्माण व्हावं आणि विकास व्हावा या करिता भारत अफगाणिस्तानला सर्वतोपरी मदत करेल अशी म्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानचे माजी प्रधानमंत्री हमिद करझाई यांना दिली आहे सरकारतर्फे जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे काल करझाई आणि मोदी यांचं दूरध्वनीवरुन संभाषण झालं अफगाणिस्तानच्या शंभराव्या स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करझाई यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही देशांतले संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास करझाई यांनी व्यक्त केला

ते काल लॅटवियाची राजधानी रिगा के भारतीय समुदायासमोर बोलत होते लॅटवियाशी व्यवसाय आणि गुंतवणूक सांस्कृतिक आणि शक्तिक सहकार्य दोन्ही देशांच्या जनतेचा परस्परसंवाद यांच्यासह सर्वच क्षेत्रात संबंध बळकट करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं ते म्हणाले लॅटवियामध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या भारतीय समुदायाचं आणि विद्यार्थ्यांचं त्यांनी कौतुक केलं माहिती तंत्रज्ञान उच्च तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवनिर्मिती या चार क्षेत्रांची महत्त्वाची भूमिका असलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीकडे जागतिक अर्थव्यवस्थेची वाटचाल सुरू असताना लॅटविया आणि भारत महत्त्वाचे भागीदार बनू शकतात असं नायडू यांनी सांगितलं मुंबई आणि लगतच्या भागांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे

एमएमएमआरडीए या प्रकल्पांची उभारणी करणार असून दोन हजार सव्वीस सालापर्यंत ते पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे यामध्ये गायमुख शिवाजी चौक मार्ग कल्याण ते तळोजा उन्नत मार्ग आणि वडाळा सीएसटी मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा आज मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत राजभवनावर आज राज्यपाल नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमधे काम करणा या सर्व कर्मचा यांसाठी निवृत्तीचं वय आता साठ वर्षच राहणार आहे

हा भेदभाव द्र करण्यासाठी हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं काल जारी केला दिल्ली उच्च न्यायालयानं जानेवारीत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयानं हे निर्देश जारी केले आहेत ज्येष्ठ संगीतकार महंमद जहूर हश्मी उर्फ खय्याम यांचं काल रात्री मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

कभी कभी उमराव जान त्रिशुल नूरी शोला और शबनम त्यादी अनेक चित्रपटांमधली त्यांनी बांधलेली गाणी लोकप्रिय आहेत संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार तसंच पद्मभूषण हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मानही त्यांना मिळाला होता त्यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस गायिका लता मंगेशकर चित्रपट निर्माता मुज्जफर अली तसंच त्रिरांनी दुःख व्यक्त केलं आहे बांगलादेशच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी काल परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ढाक्यात दाखल झाले बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ ए के अब्दुल मोमीन यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांशी जयशंकर आज दोन्ही देशांच्या परस्परहिताच्या द्वीपक्षीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत

शीतयुद्वाच्या काळात रशियाबरोबर केलेला मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्र बंदीचा करार रद्द केल्यानंतर अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या पुन्हा करण्याची घोषणा अमेरिकेच्या संरक्षण विभागानं केली आहे

अतिवृष्टी आणि पुरामुळे उत्तराखंड राज्यातल्या उत्तर काशी जिल्ह्यातल्या मोरी या उपविभागात बाराजण मृत्युमुखी पडले असून पाचजण बेपत्ता आहेत स्वित्झर्लंडमधे बसील कें सुरु असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांत बी साई प्रणित आणि एच एस प्रणोय यांनी दुस या फेरीत प्रवेश केला आहे